भारतात अनेक राज्य असली तरी भारताचे हृदय मात्र एकच आहे असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज प्ण्यात केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सरहद्द संस्थेच्या वतीनं सुषमा नहार संपादित गुरू ग्रंथसाहिब मधील संत नामदेव या विशेष ग्रंथाचं आज विद्यापीठातल्या ज्ञानेश्वर सभागृहात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ

पहाटे साडेतीनच्या सुमारास मुख्य विश्वस्तांच्या हस्ते माउलींच्या समाधीवरील पवमान अभिषेकानं आजच्या दिवसभराच्या धार्मिक कार्यक्रमाचा प्रारंभ झाला त्यानंतर वीणा मंडपात संत नामदेवांच्या वंशजांचं माउलींच्या संजीवन समाधीवरील मुख्य कीर्तन झालं यावेळी माउलींच्या समाधीवर उपस्थितांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली पंढरपूरातून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या साक्षात विठुराया आणि भक्त पुंडलिकांच्या पाद्कांची आणि माउलींची भेट यावेळी घडली

कुपोषणाची समस्या समुळ नष्ट करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली पंतप्रधान मातृवंदना योजना पुणे जिल्ह्यात प्रभावी ठरत आहे या योजनेच्या माध्यमातून गरजू मातांना आर्थिक साहाय्य दिलं जात आहे या योजनेच्या मदतीनं गर्भावस्थेपासून बाळाच्या पोषणाची काळजी घेण्यात येते

हा निधी थेट मातांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या लाभार्थी नोंदीच्या बाबतीत पुणे जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांनी आज आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड पतीचे आधार कार्ड गरोदर मातेचे आधार संलग्न बँक खाते आणि माता बाल संगोपन कार्डाची सत्यप्रत अनिवार्य आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडी सेविका किंवा आशा स्वयंसेविका यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनानं केलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे

राज्य मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली

ग्लटेकडी इथल्या भाजीपाला बाजारात आवक वाढल्यानं आज हिरवी मिरची कोबी फ्लॉवर आदी भाज्या स्वस्त झाल्या तर इतर फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत

फळबाजारात मात्र पपई आणि टरब्जाच्या भावात वाढ झाली तर थंडीम्ळे मागणी अभावी कलिंगडाचे भाव खाली आले ढगाळ वातावरण आणि हवेतला गारठा फुल उत्पादनाला पोषक असल्याने आज बाजारात फुलांची मोठी आवक झाली पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून पुण्यातल्या सिंहगड रोडवरील एकाची तीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मेहकर तालुक्यातील पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे

संबंधित व्यक्ती शेगाव इथं दर्शनासाठी गेली असता ही फसवणूक झाल्याचं समजतं अटक करण्यात आलेल्या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी लोणार न्यायालयाने सुनावली आहे

उद्याही पुण्याचं हवामान असंच राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत